महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी पुरेशा पाठबळाचं पत्र सादर करण्यात शिवसेना अपयशी ठरल्यानं राज्यपालांकडून राष्ट्रवादी काँग्रेसला विचारणा कश्मीरमध्ये श्रीनगर ते बारामुल्ला दरम्यानच्या रेल्वे सेवा आजपासून पुन्हा सुरू होणार ब्रिक्स परिषदेला उपस्थित राहण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दुपारी ब्रासिलियाला रवाना होणार शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांची साडेपाचशेवी जयंती अर्थात प्रकाश पर्व आज देशभरात होत आहे साजरं जागतिक दिव्यांग अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या सुंदर सिंगला सुवर्णपदक टोक्यो पॅरालिंपिक स्पर्धेसाठी तीन भारतीय खेळाडू पात्र महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी पुरेशा पाठबळाचं पत्र सादर करण्यात शिवसेना अपयशी ठरल्यानं आणि त्यासाठी मुदतवाढ द्यायला नकार दिल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सरकार स्थापन करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसला विचारणा केली आहे राज्यपालांच बोलावणं आल्यानंतर काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसंच अजित पवार छगन भुजबळ धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील यांनी राज्यपालांची भेट घेऊन चर्चा केली या पक्षाला आज रात्री साडे आठ वाजेपर्यंतची मुदत दिली आहे या संदर्भात काँग्रेसशी चर्चा करून निर्णय राज्यपालांना कळवला जाईल असं जयंत पाटील यांनी बातमीदारांशी बोलतांना सांगितलं दुसरीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या नेतृत्वाखालच्या भारतीय जनता पक्षाच्या गाभा समितीची बैठक झाली बैठकीनंतर बातमीदारांशी बोलतांना जेष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी बदलत्या राजकीय परिस्थितीवर आम्ही बारकाईनं लक्ष ठेऊन असून सध्याच्या आमची भूमिका पहा आणि प्रतिक्षा करा अशी असल्याचं सांगितलं दरम्यान आज काँप्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल के

वेणुगोपाल आणि मल्लिकार्जून खरगे मुंबईत येत असून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी केलेल्या विचारणेबरोबरच शिवसेनेला पाठिबा देण्याबाबत आणि त्या अनुषंगानं सत्तेचं वाटप या विषयांवर या नेत्यांमध्ये चर्चा होईल असं सूत्रांनी सांगितलं

त्यासाठी काल श्रीनगर ते बारामुल्ला मार्गावर यशस्वी चाचणी घेतल्याचं उत्तर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं

श्रीनगर ते बनिहाल या मार्गावरच्या रेल्वे सेवाही लवकरच टप्प्याटप्प्यानं सुरु होतील असं या अधिकाऱ्यांनी सांगितलं

नवोन्मेशशाली भविष्यासाठी आर्थिक वाढ ही यावेळच्या ब्रिक्स शिखर परिषदेची संकल्पना आहे मोदी या परिषदेत सहाव्यांदा सहभागी होत आहेत शिखर परिषदेदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी स्वतंत्रपणे भेट होणार आहे ब्रिक्स परिषदेच्या समारोपाच्या सत्रात सध्याच्या जगात राष्ट्रीय सार्वभौमत्व जपण्याचं आव्हान आणि संधींबाबत प्रामुख्यानं चर्चा अपेक्षित आहे तर खुल्या सत्रात आर्थिक विकासाकरता ब्रिक्स देशांमधल्या परस्पर सहकार्याबाबत चर्चा होईल ब्रिक्स परिषदेव्यतिरिक्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ब्रिक्स व्यापार मंचाच्या समारोप कार्यक्रमालाही उपस्थित राहणार आहेत भारतातल्या उद्योगपतींचं एक मोठं शिष्टमंडळही या व्यापार मंचात सहभागी होत असल्याची माहिती ब्रिक्स व्यापार परिषदेच्या बैठकांशी संबंधित असलेल्या फिक्की या संघटनेच्या एका अधिकाऱ्यानं दिली भारतातले आणि ब्रिक्स समूहामधल्या विर देशांमधले प्रमुख उद्योगपती परस्परांसोबत आणखी जास्त व्यापार संधीची चाचपणी करतील या संदर्भात काल ब्रासिलिया श्रि झालेल्या ब्रिक्स देशांच्या व्यापार मंत्र्यांच्या बैठकीत एक ब्रिक्स सामंजस्य करार करण्यात आला ब्रिक्स व्यापार परिषदेच्या उद्या होणाऱ्या बैठकीत खाजगी क्षेत्रांच्या प्रकल्पांना नव्या विकास बँकेचं पाठबळ आणखी वाढवण्यासाठी देखील प्रयत्न होणार आहेत

मात्र त्यापैकी बहुतांश कर्ज सरकारी प्रकल्पांना दिलं होतं या वर्षी स्वच्छ उर्जा प्रकल्पांवर भर देत सामाजिक पायाभूत सुविधा आणि डिजिटल पायाभूत सुविधा प्रकल्पांनाही बँकेच्या कक्षेत आणलं जाण्याची शक्यता आहे

बनावट बिलं देणाऱ्या काही संस्थांवर छापे घातल्यानंतर हे व्यवहार निदर्शनाला आले आहेत आयकर विभागानं मुंबई पुण्यासह दिल्ली हैदराबाद आग्रा आणि गोवा याठिकाणी काही नामांकित कंपन्यांच्या कार्यालयांवर छापे घातले सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या निधीची रक्कम डेटा एन्ट्री ऑपरेटर्स मध्यस्थ आणि हवाला दलालांच्या सहाय्यानं विरत्र वळवली जात होती असं केंद्रीय प्रत्यक्ष कर नियंत्रण मंडळाच्या निवेदनात म्हटलं आहे दक्षिण भारतातल्या प्रकल्पांच्या नावानं ही बनावट बिलं तयार केली जात होती

व्ही सदानंर गौडा यांनी व्यक्त केला आहे

पंजाबमधे कपुरथळा जिल्ह्यात सुलतानपूर लोधी विं आयोजित समारंभाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहणार आहेत

प्रकाश पर्वानिमित्त पंजाबमधली अनेक शहरं रोषणाईनं उजळून निघाली आहेत अमृतसरमधलं सुवर्णमंदिर फुलांच्या आकर्षक सजावटीनं सजलं आहे नगर कीर्तनं लंगर यासारखे अनेक कार्यक्रम आज दिवसभर होणार आहेत केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर आज नांदेडमधल्या हुजूरसाहेब सचखंड गुरुद्वाराला भेट देणार असून लंगस्मधे सहभागी होणार आहेत

केवळ भारतातच नव्हे तर जगभरात प्रकाशपर्व सोहळा साजरा होणार अहे यानिमित्त दुबईतल्या भारतीय उच्चायुकालयावर रोषणाई केली आहे नेपाळमधेही विविध ठिकाणी आज भरगच्च कार्यक्रम आयोजित केले आहेत सार्वजनिक प्रसारणसेवा दिन आज साजरा केला जात आहे

फाळणीनंतर हरयानामधे कुरुक्षेत्र विं आश्रय घेतलेल्या विस्थापितांना उद्देशून त्यांनी आकाशवाणीवरुन भाषण केलं होतं या दिनानिमित्त आकाशवाणीच्या नवी दिल्ली शिल्या कार्यालयात आज अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत जागतिक दिव्यांग अँेथलेटिक्स स्पर्धेत सुंदर सिंग गुर्जरनं पुरुषांच्या भालाफेक प्रकारात विजेतेपद पटकावत टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी भारताला कोटा मिळवून दिला आहे दुबई िं सुरु असलेल्या या स्पर्धेत अजित सिंग आणि रिंकू हेही कांस्यपदक मिळवत पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी कोटा पद्धतीतून पात्र ठरले आहेत

त्यामुळे भारताची पदक संख्या पाच झाली असून त्यात दोन सुवर्ण दोन रौप्य आणि एका कांस्य पदकाचा समावेश आहे कतारमध्ये दोहा के सुरु असलेल्या पुरुषांच्या जागतिक स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या दहाव्या मानांकित सौरव घोषालनं उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला असून या फेरीत त्याची लढत ाजिप्तच्या जागतिक द्वितीय मानांकित मोहम्मद अल शोखागीसोबत होणार आहे

अभिषेक वर्मा अंतिम फेरीत पाचव्या स्थानावर राहिला केंद्रसरकारनं गेल्या काही महिन्यात केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे गुंतवणूकीला चालना मिळेल भांडवलाचा ओघ वाढेल आणि जीडीपी अर्थात स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचा दरही वाढेल असा विश्वास उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केला आहे